कोरोना लस ससून कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीला पुण्यात सुरवात झाली आहे सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेली लस ससून रुग्णालयातल्या पाच जणांना आज देण्यात आली आहे पुढच्या काही दिवसांत रुग्णालयात दीडशे स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे अशी माहिती रुग्णालयाचे प्रशासन अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली गेल्या आठवड्यात पूण्यातल्या भारती रुग्णालयात सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हीशिल्ड या लसीच्या चाचणीला सुरुवात झाली जम्बो रुग्णालय पुणे शहर आणि परिसरातील बहुतेक सर्वच प्रमुख आणि मोठ्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी जागा शिल्लक नसल्यानं अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर नव्यानं सुरु झालेल्या जम्बो उपचार केंद्रातील रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे त्या तुलनेत या केंद्रातील वैद्यकीय सुविधा आणि कर्मचारी वर्ग तातडीनं वाढवण्याच्या सूचना प्रण्याचे विभागीय आय्क्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत

पत्रकार निधन पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूची तातडीने चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी या आणि इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पूण्यातले पत्रकार आजपासून आठ दिवस काळ्या फिती लावून काम करणार आहेत त्यानंतरही राज्य सरकारकडून योग्य कार्यवाही झाली नाही तर पत्रकार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी दिला आहे रायकर यांना कोरोना संसर्ग झाला होता काल पहाटे त्यांचं निधन झालं उपचारांची गरज असताना वेळेत व्हेंटीलेटरची सुविधा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी केला आहे शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पिंपरी चिंचवड महापालिकेला अचानक भेट देऊन तिथल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला महापालिकेच्या हद्दीत कोविड रुग्णांनी पन्नास हजारांचा आकडा पार केला आहे त्या पार्श्वभूमीवर पवारांनी ही भेट दिल्याचं वृत्त आहे

राजेश देशमुख यांनी आज दौंड तालुक्याचा दौरा केला कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे नियमभंग करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा असे निर्देश देशमुख यांनी यावेळी दिले

पीएमपीएमएलच्या गाड्या सुरू झाल्यामुळे सामान्य नागरिकांची वाहतुकीची सोय झाली आहे असं मंडळाचे संचालक शंकर पवार यांनी म्हटलं आहे

यासाठी पीएमपीने नियमावली तयार केली असून एका सीटवर एकाच प्रवाशाला बसता येणार आहे

रेल्वे राज्य शासनाच्या परवानगीनंतरच पुणे मुंबई रेल्वेसेवा सुरु करण्यात येईल असं रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं

पुणे विभागातून खासगी रेल्वे संदर्भात कोणतीही सूचना आली नसल्याचंही शर्मा यांनी सांगितलं

यामध्ये निलगिरी कापूर दालचिनी तुलसी लिंबू हळद लवंग इत्यादी गोष्टींचा समावेश आहे

उद्याही शहरात हलक्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे

तुम्ही मात्र घरीच रहा निरोगी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार